सक्षम अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतरच अटक केली जाईल मात्र त्यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून प्राथमिक चौकशी होणं आवश्यक आहे तसंच अटकपूर्व जामीन देण्यावर पूर्ण प्रतिबंध नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी सुरक्षात्मक योजना समाविष्ट केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे सरकारी अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवण्यापूर्वी नियोक्त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असे न्यायालयाने सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या एका याचिकेवर न्यायमूर्ति ए

गोयल आणि न्यायमूर्ति यू

ललित यांच्या पीठानं हा निर्णय दिला तंत्रशिक्षण विभागाचे संचालक सुभाष महाजन यांच्यावरचा खटला फेटाळायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला होता राज्यातल्या खासगी शाळांच्या भरमसाठ शुल्क वाढी विरोधात नवीन शैक्षणिक वर्षांपासून शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार किंवा दाद मागता येणार आहे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली शैक्षणिक संस्था शुल्क विनियम अधिनियमात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती व्ही

पळशीकर समितीनं आपल्या अहवालात सुचवलेली ही शिफारश शासनानं मान्य केली असल्याचं तावडे यांनी सांगितलं

तसंच शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सक्ती झाली तरी शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार नोंदवता येणार आहे या समितीनं दिलेल्या निर्णयात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असंही तावडे यांनी स्पष्ट केलं

मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजना वृत्तपत्र विक्रेत्यांना लागू करणार असल्याचं ते म्हणाले सुनिल प्रभू यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती आर्थिक आमिषातून फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं चालू अधिवेशनात पुढच्या आठवड्यात यासंदर्भातलं विधेयक आणलं जाईल असं ते म्हणाले मुंबईत विक्री होणा या घरांसाठी आता एक पोर्टल तयार करुन विक्रीनंतर त्याची नोंद या पोर्टलध्ये करता येईल यामुळे घरांच्या परस्पर विक्रीवर बंदी येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानंच बेरोजगारांना रोज आंदोलनं करावी लागतात असं ते म्हणाले अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मंडे यांनी विधानसभेत सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीबाबत भविष्यात विचार केला जाईल असं त्या म्हणाल्या महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर झालं

यापूर्वी काही चारतींचे एका पेक्षा जास्त मालक असल्यामुळे एका मालकाने विरोध दर्शवला तरी या डागड्जीला परवानगी मिळत नव्हती पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या परीक्षा केंद्रांना काळ्या यादीत टाकुन परीक्षा प्रक्रियेतुन कायमस्वरुपी बाद करणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितलं दहावी तसंच बारावी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी ते बोलत होते अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हे अधिवेशन संपण्यापूर्वी तज्ज्ञांची बैठक घेऊन ठोस उपाययोजना केली जाईल असं तावडे यांनी सांगितलं उर्दू माध्यमांच्या सातवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळा दहावीपर्यंत केल्या जातील अशी घोषणा तावडे यांनी आज केली अल्पसंख्याक समाजातल्या मुलींना शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी हे पाऊल उचलत असल्याचं ते म्हणाले अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय कुपोषणग्रस्त बालकांच्या हितासाठी घेतला आहे यामुळे अंगणवाडी सेविकांच्या अधिकारावर गदा येणार नाही असं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याअंतर्गत आणलं असेल तर त्यांना शासकिय अधिकारांचा आणि वेतनश्रेणीचा लाभ द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरली

उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड़यात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला